हात आणि तोंड स्वच्छ ठेवा

यासाठी नागरिकांनी कोविन अॅप वर नोंदणी करावी किंवा दुपारी तीन वाजेनंतर नजिकच्या लसीकरण केंद्रावर ओळखपत्र दाखवूनही नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करून लस येणार आहे

ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते सध्या टाळेबंदी लावण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा असं आवाहन टोपे यांनी केलं ते म्हणाले लॉकडाऊनच्या बाबतीत असा कुठलाही निर्णय झालेला नाही आपले जे निर्बंध जे आहेत ते निश्चितप्रकारे अधिक कडक होण्याच्या दृष्टीकोनातूनची पावलं राज्य शासनान उचलणारच आहे

नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा दरम्यान राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना विषाणू संसर्ग चाचण्यांचे दर प्रन्हा एकदा कमी करण्यात आले असून आता आरटीपीसीआर चाचणीसाठी पाचशे रुपये आकारण्यात येणार आहे

यासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला आहे सुधारित दरानुसार ही चाचणी करणं खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचं आरोग्य मंत्री म्हणाले

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी रात्री औरंगाबाद जिल्ह्यात प्रस्तावित टाळेबंदी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जलील यांच्या निवासस्थानी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येनं जमा झाले होते या समर्थकांनी जलील यांच्यासह मिरवणूक काढल्याच्या चित्रफिती सामाजिक संपर्क माध्यमावरून प्रसारित झाल्या आहेत या प्रकरणी जलील यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं केली होती पक्षाचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी पोलिस प्रशासनाला याबाबतचं निवेदन सादर केलं या जल्लोष मिरवणुकीत रात्री आठ वाजेनंतर लागू संचारबंदीच आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन झालं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणी खुलासा करताना खासदार जलील यांनी ही गर्दी आपण बोलावलेली नव्हती मात्र तरीही पोलिस प्रशासन जी कारवाई करेल त्याला सहकार्याची आपली भूमिका असेल असं सांगितलं ते म्हणाले मेरे बारे में जो कहां जा रहां है की मैने मास्क नहीं लगाया था मैने भीड इकड्रा किया था

जिल्हाधिकारी डॉ विनीप ईटनकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले

कोविड संबंधित तसंच अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातली सर्व शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयं चार एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत दरम्यान जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवण्याबाबत जिल्हाधिकारी म्गळीकर महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी काल बैठक घेतली शहरासह जिल्ह्यात प्रशासनानं यापुढे टाळेबंदी लावू नये अशी मागणी या बैठकीत उपस्थित सदस्यांनी केली शहरातल्या खासगी दवाखान्याकडून रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारीही सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या सर्व प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं

राज्य शासनानं अर्थसंकल्पात हा निर्णय घेतला आहे आजपासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षात रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे त्यामुळे गेल्या वर्षाचेच रेडी रेकनर या वर्षीही लागू असतील

बांधकाम व्यवसायाला ऊर्जिंतावस्था येण्याच्या दृष्टिकोनातून ही सवलत देण्यात आली होती

पाचव्यांदा ही मुदत वाढवण्यात आली आहे

नव्या नियमानुसार आता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पीपीएफ खात्यावरील गुंतवणुकीवर सहा पूर्णांक चार टक्के व्याज मिळणार आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर पाच पूर्णांक नऊ टक्के तर सुकन्या समुद्धी योजनेतल्या गुंतवणुकीवर सहा पूर्णांक नऊ टक्के व्याज मिळणार आहे

कामाच्या ठिकाणी महिलांची छळवणूक अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीसंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या यासंदर्भात आलेल्या तक्रारींची चौकीशी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर तक्रार समिती गठित करण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी यांनी या नियोजनासाठी एक समन्वय अधिकारी निवडावा तसंच लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त करुन संबंधित स्थानिक तक्रार समितीकडे पाठवाव्यात असे निर्देश ठाकूर यांनी दिले

त्याचाच एक भाग म्हणून आता बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर पालिकेच्या वतीनं ओला तसंच सुका कचरा टाकण्यासाठी कचरापेट्या बसवण्यात आल्या आहेत याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर अरुण समुद्रे शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये बाजारपेठेत नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी पालिकेकडून जनजागृती केली जात आहे व्यापारी व्यावसायिक नागरिकांनी आपल्याकडे जमा झालेला कचरा डस्टबिनमध्ये टाकावा कचरा टाकतांनी ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्यासाठी दोन ठिकाणी दोन डस्टबिन उपलब्ध करुन दिल्या आहेत त्याच डस्टबिनमध्येच कचरा टाकावं असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे

इंदूर इथल्या होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह होळकर ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते शिर्डी इथं दहाव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला शिंदे यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यात तसंच एड्सग्रस्त मुलींना आर्थिक सहाय्यासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे

सध्या रासायनिक खताच्या दरामध्ये वाढ झाली आहे

एम जनुक सुधारित वांग्यांच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे हे तंत्रज्ञान इतकं घातक असेल तर औषध उद्योगात या तंत्रज्ञानाच्या वापरावर बंदी का नाही असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे शासनानं बंदी घातली तरीही लाखो हेक्टरवर तणरोधक कपाशीची लागवड होत आहे तसंच हजारो हेक्टरवर बी टी